यानिमित्तानं पर्यावण वनं आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उज्वल भविष्यासाठी देशातल्या नागरिकांनी टाकाऊ वस्तुंपासून नव्या वस्तुंची पुनःनिर्मिती करावी असं आवाहन केलं आहे वस्तुंचा वापर कमी करणं त्यांचा पुनर्वापर करणं टाकाऊ वस्तुंपासून पुनःनिर्मिती करणं हा आपल्या जगण्याचा नवा मंत्र असायला हवा असं जावडेकर यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे जुनी वाहनं टप्प्याटप्प्यानं भंगारात काढण्याचं धोरण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत मांडलं

प्रदूषण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले

जळगाव महानगरपालिकेत आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन महापौरपदी निवडून आल्या

उपमहापौरपदाच्या निवडणुकीत स्वतंत्र गटाचे कुलभूषण पाटील विजयी ठरले

या निवडणुकीसाठी ऑनलाईन मतदान घेण्याला भाजपने विरोध केला होता राज्य शासनाकडून शाळांना द्यायचा थकलेला निधी वित्तविभागानं उपलब्ध करून दिला

त्यामुळे अनेकांचं वेतनही थकलं होतं याबाबत शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव कुमार मित्तल यांची भेट धेऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती निधी उपलब्ध करून दिला असल्यानं येत्या आठवडाभरात शिक्षकांचे थकलेले पगारही होतील अशी माहिती शिक्षण उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिली आहे

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवली जात आहे कोरोना नियंत्रणासाठी स्थानिक पातळीवर करत असलेल्या उपाययोजनांची माहिती देत आहेत उस्मानाबादचे जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ

ते आज कणकवलीत वार्ताहर परिषदेत बोलत होते

दरम्यान महाराष्ट्रात कोव्हीड लसीचा तुटवडा असल्याच्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचं ते म्हणाले बिलं न भरल्याचं कारण देत शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडली तर त्याचा प्रतिकार केला जाईल असा इशारा सोलापुरातले भाजपा नेते आणि आमदार सुभाष देशमुख यांनी केलं आहे सरकारच्या वीज जोडणी तोडण्याच्या कारवाईविरोधात जिल्हात आज भाजपानं हल्लाबोल आंदोलन केलं त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते शेतकऱ्यांना आलेली बीलं चुकीची आणि वाढीव आहेत महावितरणनं या बीलांमधे दुरुस्ती करावीत अशी मागणीही त्यांनी केली बीड शहराच्या खंडेश्वरी भागात असलेल्या अकराव्या शतकातील खंडेबा मंदिर येथे भेट देऊन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी देवस्थान परिसर विकासासाठी आवश्यक असलेली संरक्षण भिंत पाणीपूरवठा आदी बाबत चर्चा करून प्रशासनास येथे सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या

या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून केंद्राचे कमान्डंट ब्रिगेडियर जे

गोराया उपस्थित होते आशियाई बाजारात सकारात्मक वातावरण असूनही मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशाकांत आज घसरण झाली

राज्य परिवहन महामंडळाच्या चालक आणि वाहकांना प्रेशा प्रमाणात काम मिळत नसल्याने त्यांच्या वेतनावर प्रतिकृल परिणाम होत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज नाशिक मधल्या पंचवटी आगाराच्या प्रवेशद्वारावर बसून आंदोलन केलं त्यांनी आगारात येणाऱ्या बस रोखल्यानं काही काळ शहरातली बस वाहतूक विस्कळीत झाली होती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं प्णे जिल्हा परिषदेने पिकोफॉल शिलाई मशीन खरेदीसाठी काढलेल्या निविदा मिळवण्यासाठी तीन पुरवठादारांनी लिलावात गैरव्यवहार केल्याचं भारतीय स्पर्धा आयोगाला आढळून आलं आहे यामुळे या तीन अर्जदारांना आयोगानं प्रत्येकी दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे याशिवाय एका अर्जदार कंपनीच्या प्रत्येक भागिदाराला प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे यासोबतच संबंधित पुरवठारादारांच्या व्यवहारावर प्रतिबंध घालायचे आदेशही आयोगानं जारी केले आहेत आयोगानं केलेल्या तपासणीत या तीन अर्जदारांनी संगनमतानं बोली लावल्याचं आढळून आलं होतं त्यामुळे ही कारवाई केल्यानं यासंबंधी आयोगानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

सातारा जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यापारी किराणा दृकानदार तसंच भाजी विक्रेत्यांना कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे यासाठी प्रशासनानं प्राधान्यक्रमावर काम करायचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिले

ग्रामीण भागात या कामासाठी ग्राम दक्षता समिती तसंच शहरातल्या स्थानिक समित्यांनी प्रशासनाला मदत करावी अशा सूचनाही पाटील यांनी यावेळी दिल्या नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यात नारवट ईथं उभारल्या जाणाऱ्या निसर्ग उद्यान वनपर्यटन केंद्र आणि बांबू प्रशिक्षण केंद्र उभारणी प्रकल्पाचा अहवाल तयार करून कामाचा आराखडा सादर करावा असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे जिल्ह्यातल्या विकास कामांसंदर्भात आज मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन केंद्राची गरज लक्षात घेऊन त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जागा उपलब्ध करून दिली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं

आता उपांत्यपूर्व फेरीत झरीन हिची लढत दोन वेळची जागतिक विजेती कझागिस्तानची किझैबे नाझीम हिच्यासोबत होणार आहे भारताच्या शिवा थापा प्रवीण आणि सोनिया लाठेर यांनीही आपापल्या वजनी गटातले सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पड्ण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारा पड्ण्याची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट तसंच सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा पड्ण्याची शक्यता पूणे वेधशाळेनं वर्तवली आहे या काळात कोकणात हवामान कोरडं राहिल हवामानाचा हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिकं सुरक्षित ठिकाणी ठेवावीत जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावं तसंच फळधारणेवर असलेली पिकं आणि भाजीपाला पिके यांना बांबू किंवा काठ्याचा आधार देऊन दोरीच्या सहाय्यानं बांधून ठेवावं असं संबंधित जिल्हा प्रशासनानं आवाहन केलं आहे आज संध्याकाळी गडचिरोली शहरासह काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या

त्यानंतर संध्याकाळी पावसाने तुरळक हजेरी लावली